मध्यप्रदर्शनध्यक्रिख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातल्या शक्किन्यांना दोन लाख रूपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा कली

कामगार मंत्रालयाचसिचीव आणि इएसआयसीच्या महासंचालकांसह गंगवार आज कामगार रुगणालयाला भर्ट द्वित्त मदत कार्यांचा आढावा घरीील तसंच दूर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांची भर्ट घरीील